युतीची औपचारिक घोषणा आज होण्याची शक्यता भाजपच्या एका वरिष्ठ नेत्यानं व्यक्त केली होती मात्र दोन्ही पक्षामध्ये चर्चा झाल्यानंतरच युतीची घोषणा होईल असं परब यांनी सांगितल्याचं पीटीआयचं वृत्त आहे दरम्यान काल मुंबईत वार्ताहरांशी बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेसोबत युतीचा निर्णय योग्य वेळी जाहीर केला जाईल असं सांगितलं उद्योग करात कपात केल्याबद्दल फडणवीस यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे आभार मानले या धाडसी निर्णयामुळे उद्योगांना दिलासा मिळाला असून उद्योग क्षेत्रात नवीन ग्रंतवणूक येण्यासही या निर्णयामुळे चालना मिळेल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला या निर्णयामुळे राज्यातही नवनवे उद्योग येण्यास मदत होईल असं मुख्यमंत्री म्हणाले

ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा काल प्रसिद्ध होणार होता मात्र घटक पक्षांनी आग्रह केल्यामुळे एकत्रितपणेच जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचं मलिक यांनी स्पष्ट केलं

काल मुंबईत ते वार्ताहरांशी बोलत होते मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची गेल्या पाच वर्षात अॅक्सिस बँकेच्या उपाध्यक्षपदी झालेली पदोन्नती आक्षेपार्ह असल्याचा दावाही त्यांनी केला

बीड दौऱ्यावर असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या टीकेला त्यांनी यावेळी प्रत्युत्तर दिलं कुटंबात फूट पाडून घरफोडी करणाऱ्यांचा पक्ष आता ब्रडणार असल्याचा त्यांनी यावेळी सांगितलं दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचं घर पवार यांनीच फोडल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला जिल्हा परिषद सदस्य डॉ किरण लहामटे सुनीता भांगरे आदिवासी नेते अशोक भांगरे यांच्यासह अनेकांचा यात समावेश आहे

ते काल पुण्यात वार्ताहरांशी बोलत होते या पाण्याचा उपयोग वीज निर्मितीसाठी न करता हे पाणी मराठवाड्याला द्यावं यासाठी सरकारनं टाटा सम्रहाशी वाटाघाटी कराव्यात असं आंबेडकर यावेळी म्हणाले

मुंबईतल्या जोगेश्वरी पूर्व मतदासंघातून मानवाधिकार कार्यकर्ते विठ्ठल लाड चांदीवली सिराज खान दिंडोशी दिलिप तावडे चंद्रपूर जिल्ह्यातल्या ब्रम्हपूरी मतदारसंघातून परोमिता गोस्वामी कोल्हापूर जिल्ह्यातल्या करवीर इथून डॉ आनंद दादू गुरव नाशिक जिल्ह्यातल्या नांदगावमधून विशाल वादघुले पुण्यातल्या पर्वती इथून संदीप सोनवणे आणि कोथरुड विधानसभा मतदारसंघातून डॉ अभिजित मोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे

बिंद्सरा आणि करपरा नदीचं पात्र पूर्ण भरलं असून शहरात सखल भागात पाणी साचलं आहे शहरातल्या लाकडी प्लावरुन पाणी वाहत होतं तर पेठ बीडला जोडणाऱ्या मोठ्या प्लाला पाणी लागल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

औरंगाबाद नांदेड परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातही काल पाऊस पडला सांगली जिल्ह्यातही पहाटेपासून अनेक भागात मुसळधार पाऊस सुरु असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

याबाबत विचारणा करणाऱ्या शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटक डॉक्टर शोभा बेंजरगे यांना देशमुख यांनी शिवीगाळ केली तसंच त्यांच्या विरूद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा नोंदवला होता याप्रकरणी निलंग्याच्या न्यायालयानं बेंजरगे यांची निर्दोष म्क्तता केली मात्र बेंजरगे यांनी याबाबतची राज्य मानवी हक्क आयोगाकडे तक्रार दाखल केली आयोगानं देशमुख यांना याआधी पाच लाख रुपयांचा दंड ठोठावला होता यावर त्यांनी पूर्नविलोकन याचिका दाखल केली त्यांनंतर आयोगानं दंडाची रक्कम पन्नास हजार रुपयांवर आणली

उज्ज्वला ढोके असं या महिलेचं नाव असून या महिलेनं विहिरीत उडी मारुन आत्महत्या केल्याचं वृत्त आहे

जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी काल वार्ताहरांना ही माहिती दिली